कोरोना प्रमाणेच पाणी ही मोठी समस्या असल्यानं पाणी जपून वापरण्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांचं आवाहन

संरक्षणसामुग्रीबाबत आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे संरक्षण क्षेत्रात देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी स्वदेशी संरक्षण उत्पादनांचं संशोधन आरेखन नव्या कल्पना आणि निर्मीतीमधे खासगी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकतं असं त्यांनी सांगितलं ते आज केंद्रीय अर्थसंकल्पातल्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर आयोजित वेबिनारमधे बोलत होते आपला देश फक्त आयातदार न राहता निर्यातदार झाला पाहिजे त्यासाठी सरकार संरक्षण तंत्रज्ञान सामुग्रीच्या स्वदेशी निर्मितीला प्रोत्साहन देत आहे यातून स्टार्टअप तसंच सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रालाही चालना मिळेल असं ते म्हणाले कोरोना प्रमाणेच पाणी ही मोठी समस्या असल्यानं पाणी हेच जीवन समजून पाणी जपून वापरण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं ते आज रायगड जिल्ह्यात भोकरपाडा इथं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारीतल्या न्हावाशेवा टप्पा तीन पाणी प्रवठा योजनेचं भूमिपूजन करताना बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे पाणीपूरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे खासदार श्रीरंग बारणे खासदार सुनील तटकरे उपस्थित होते हा प्रकल्प वेळेत नव्हे तर वेळेआधी पूर्ण करा त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं केवळ रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला हा कार्यक्रम आरोग्याचे काटेकोर नियम पाळून आयोजित केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचं अभिनंदन केलं

युवकांनी डोळ्यांपुढं मोठं लक्ष्य ठेवावं निवडलेल्या क्षेत्रात नवसर्जन करावं आणि ध्येयसिद्दीसाठी कठोर परिश्रम करावेत असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा सोळावा दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज झाला त्यावेळी ते बोलत होते युवकांनी परिश्रमांना सदाचाराची जोड दिली तर सशक्त समर्थ आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडनवीस विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणांचे सदस्य आणि विद्यार्थी उपस्थित होते